ते आज ऑनलाईन सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते

कोरोनाविरुद्ध वाजवी दरात परिणामकारक लशीसाठी सारं जग सध्या भारताकडे पाहत आहे विज्ञान क्षेत्रातल्या संस्था आणि व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नजीकच्या भविष्यात भारताकडे साम्हिक लसिकरणाचा पर्याय उपलब्ध होईल असं ते म्हणाले संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण कार्यक्रम राबवला जाईल अशा व्यापक कार्यक्रमासाठी लागणारं जाळं देशात आहे त्या जोडीला लशीचा योग्य प्रवठा आणि साठा करण्यासाठी शीतसाठ्यांची स्विधाही उपलब्ध केली जात आहे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कोरोना योदध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल लसीकरण कार्यक्रमाची प्राधान्य सूची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीनं तयार केली जाईल सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्यसरकारांशी चर्चा केल्यानंतरच या लशीची किंमत ठरवली जाईल असं मोदी यांनी सांगितलं कोरोनाचा उद्रेक स्रु झाल्यापासून सर्वांनी कौत्कास्पद प्रयत्न केले असून हा सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरु होत असताना ही जनभागिदारी प्रत्येकानं अशीच कायम ठेवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं अधिकाऱ्यांनी नेमकी माहिती देऊन लोकांमधे या लसीकरण कार्यक्रमाबाबत जाणीव जागृती करावी असं त्यांनी सांगितलं स्मारे तीन तास चाललेल्या या सर्वपक्षीय बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग आणि हर्षवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि ग्लाम नबी आझाद तृणमूल काँग्रेसचे सूदीप बंडोपाध्याय द्रम्क नेते टी आर बालू आणि इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते विधानपरिषदेच्यापदवीधरआणिशिक्षकमतदारसंघाच्यानिवडण्कीतमहाविकासआघाडी नंनागप्रआणिप्ण्यातहीमुसंडीमारली यानिवडणूकीतमहाविकासआघाडीनंभाजपाच्याताब्यातल्यानागप्रआणिप्णेपदवीधरमतदारसं घातहीविजयमिळवलाआहे प्णेपदवीधरमतदारसंघातमहाविकासआघाडीचेअरुणलाडविजयीझाले

नागपूरपदवीधरमतदारसंघातमहाविकासआघाडीचे काँग्रेसपक्षाचेउमेदवारअभिजितवंजारीविजयीझाले

औरंगाबादपदवीधरमतदारसंघाच्यानिवडण्कीतमहाविकासआघाडीचेउमेदवारसतीशचव्हाणस लगतिसऱ्यांदाविजयीझाले

प्णे नागप्रआणिऔरंगाबादपदवीधरमतदारसंघांमधलाविजयहामहाविकासआघाडीच्याएकज्टीचा विजयअसूनगेल्यावर्षभरातराज्यसरकारनंकेलेल्याकामालामतदारांनीदिलेलीपावतीआहे अशीप्रतिक्रियाराष्ट्रवादीकाँग्रेसचेअध्यक्षशरदपवारयांनीदिलीआहे

पुण्यातीलपदवीधरमतदारांनीहीआम्हालासमर्थनदिलंनव्हतं

महाराष्ट्रातलंचित्रबदलतअसून याबदलालाराज्यातल्याजनतेचापाठींबाआहे असंचयानिकालातूनदिसतं असंपवारम्हणाले प्ढच्यापिढीच्याउज्ज्वलभविष्यासाठीवनविभागकामकरतअसूनवनविभागाच्यानिर्णयां च्यापाठीशीशासनभक्कमपणेउभेआहेअशीग्वाहीमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिलीआहे

वनविभागाचेवरिष्ठअधिकारीद्रदृष्यप्रणालीद्वारेसहभागीझालेहोते जंगलातल्यावन्यजीवांनाहीनिसर्गानंघालूनदिलेलेनियमठाऊकअसतात तेत्याचेपालनकरतात पणआपणमात्रआपल्यासोयीप्रमाणेनियमकरतो मोडतो

यातूनवनांसदर्भातलीमाहितीएकत्रितमिळूशकेल असंम्ख्यमंत्र्यांनीसांगितलं केंद्रसरकारनंमंजूरकेलेल्याकृषीविधेयकांविरोधातकाहीलोकराजकीयहेतूनेगैरसमजपसर वतअसूनदिल्लीतलंशेतकरीआंदोलनहीअशाचप्रकारेराजकीयहेतूनंप्रेरीतअसल्याचाआरोपमाजी कृषीराज्यमंत्रीतथारयतक्रांतीसंघटनेचेसंस्थापकसदाभाऊखोतयांनीकेलाआहे

याकायद्यांम्ळेकृषीउत्पन्नबाजारसमितीतथाहमीभावखरेदीकेंद्रयंत्रणेलाकोणत्याहीप्रकारचाध क्कापोहोचणारनाही उलटशेतकऱ्यांनाबाजारसमितीच्याआवाराबाहेरहीत्यांचाकृषीमालविकण्याचेविविधपर्यायनिर्मा त्याचप्रमाणेहमीभावखरेदीकेंद्रयंत्रणेलाकोणत्याहीप्रकारचाधक्कापोहोचणारनाही णहोतील

राज्यात उद्या साजराहोत असलेल्या जागतिक मृदादिनाच्या निमीतानंमातीपरीक्षणा बाबत शेतकऱ्यांमध्येजागृतीनिर्माणकरावीअसंआवाहनकृषिमंत्रीदादाजीभुसेयांनीकेलंआहे

याकार्यक्रमांमधेशेतकऱ्यांनाजमिनीच्यारासायनिकग्णधर्माचीस्थिती प्रम्खअन्नद्रव्यांचीपातळीतसंचसूक्ष्ममूलद्रव्यांच्याकमतरतेविषयीचीमाहितीदिलीजाईल

याकार्यक्रमाअंतर्गतप्रत्येकग्रामपंचायतीमधेजमिनीच्यास्पिकतानिर्देशान्सारखरीपआणिरब्बी हंगामातल्याप्रम्खपिकांसाठीआवश्यकखतांच्यामात्रेविषयीचेफलकदर्शनीभागातलावलेजाणार आहेत औषधनिर्मितीतजगाचंनेतृत्वकरण्याचीआकांक्षाप्रधानमंत्र्यांनीजागवलीआहे त्यांनीशहरातकोरोनावरीललसीच्याप्रगतिचाआणिनिर्माणप्रक्रियेचाआढावाघेतला

अहमदाबादआणिहैदराबादइथंपूर्णत भारतीयबनावटीचीलसतयारहोतआहे

प्रधानमंत्र्यांच्याप्रोत्साहनाम्ळेलसनिर्मितीचं कामअंतीमटप्प्यातपोचलंय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं करोनाविषयक जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे

तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला द्सरा सामना सहा डिसेंबरला तरतिसरा सामना आठ डिसेंबरला होणार आहे

एम आर डी ए

आय डी सी म्हाडा सिडकोइत्यादीयंत्रणेच्याताब्यातलंकांदळवनक्षेत्रमहसूलविभागालाहस्तांतरितनकरतावनविभा गालाहस्तांतरीतकरण्यासाठीमहसूलविभागाच्याअपरम्ख्यसचिवांनीआवश्यकसूचनाजारीकरा यलात्यानीसांगितलं